अमेरिका यापुढे चीनशी व्यापार करू इच्छित नाही चीननं अमेरिकेशी आपली वर्तणूक सुधारली नाही तर अमेरिका निश्चितपणे व्यापारी संबंध तोडून टाकेल असं ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीव्हन मन्शन यांनीही यापूर्वी जूनमध्ये चीनला अमेरिकी अर्थव्यवस्थेतून बाजूला करण्याचा विचार व्यक्त केला होता अमेरिका वणवा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात वनक्षेत्रात लागलेली आग आणखी पसरू नये तसंच ती लवकरात लवकर अटोक्यात यावी यासाठी कालपासून शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत संपूर्ण कॅलिफोर्नियातील जंगलामध्ये गेल्या आठवडाभर वणवे पसरत असल्यानं लाखो एकरावरील जंगल जळून खाक झालं असून शेकडो घरांचंही नुकसान झालं आहे

या आगीचं गांभीर्य लक्षात घेऊन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मोठी राष्ट्रीय आपत्ती असल्याची घोषणा केली असून ती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारतर्फे मदतीची घोषणा केली आहे या आगीची झळ पोहोचलेल्या विविध परगण्यांमधील रहिवाशांची निवारा तसंच अन्य आवश्क व्यवस्था करण्यात येणार असून त्यांना या संकातून सावरण्यासाठी समुपदेशनही केलं जाईल असं कॅलिफेर्नियाच्या गव्हर्नरनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे इंडोनेशिया ज्वालामुखी इंडोनेशियाच्या पश्चिम भागातील नॉर्थ सुमात्रा प्रांतातल्या एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून या ज्वालामुखीच्या जवळपासच्या एक हजार मीटर भागात तप्त धूर आणि राखेचे लोट पसरत आहेत या ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर पडून त्याचे ओघळ डोंगर उतारावरून वाहू लागण्याची शक्यता असल्यानं या डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्यांनी किमान पाच किलोमीटर दूर जावं असा सल्ला त्यांना इंडोनेशियाच्या भूगर्भशास्त्र आणि ज्वालामुखी अभ्यास केंद्रानं दिला आहे

या कारवाईद्वारे पाकिस्ताननं प्रथमच दाऊद आपल्याच देशात असल्याचं मान्य केलं आहे

पाकिस्ताननं नव्यानं निर्बंध लागू केलेले दहशतवादी गट आणि त्यांच्या म्होरक्यांच्या यादीत दाऊद इब्राहिमचं नाव असल्याबाबत सरकारतर्फे अधिकृतपणे प्ष्टी देण्यात आलेली नाही मात्र पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी तसं वृत्त प्रसिद्ध केलं आहे त्यात तथ्य असेल तर दाऊद पाकिस्तानात असल्याची तिथल्या सरकारनं प्रथमच जाहीररीत्या दिलेली कबुली ठरेल असं पीटीआय वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे कुठलीही मूलगी शालेय शिक्षणापासून वंचित राहणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे असं नायडु यांनी एंड डिस्क्रिमिनेशन एम्पॉवर विमेन या शीर्षकाखालील फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्त्वपूर्ण योजनेचा निःसंशयपणे सकारात्मक परिणाम झाला आहे तथापि समाजाची मानसिकता बदलण्यासाठी अजून बरंच काही करायची आवश्यकता आहे असंही नायडू यांनी म्हटलं आहे

न्आखाई देशाच्या काही भागात विशेषतः आज साजऱ्या होत असलेल्या नुआखाई या सुगीच्या सणानिमित्त उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत पिकाची कापणी झाल्यानंतर नवधान्याचं पूजन करून ते धान्य पिकवण्यासाठी अपार मेहनत घेणाऱ्या बळीराजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नुआखाई हा सण साजरा करण्याची प्राचीन काळापासूनची प्रथा आहे हा सण प्रत्येकाच्या जीवनात समृद्धी स्थैर्य आणि आनंद घेऊन येवो असं नायडू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे तर पंतप्रधानांनी नुआखाईच्या शुभेच्छा देताना शेतकरी वर्गाच्या मेहनतीची प्रशंसा केली आहे केवळ त्यांच्या मेहनतीमुळे च देशाची अन्नाची गरज भागू शकते असं पंतप्रधानांनी नमूद केलं आहे जावडेकर दिशानिर्देश कोविड साथीच्या पार्श्र्वभूमीवर मध्यंतरी काही काळ चित्रपट तसंच द्रचित्रवाणीवरील कार्यक्रमांचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं हे चित्रीकरण प्न्हा स्रू करण्याबाबतचे दिशानिर्देश तसंच चित्रीकरणावेळी घ्यावयाच्या काळजी घेण्याबाबतच्या विविध उपायांची माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज घोषणा केली चित्रपट आणि द्रचित्रवाणी हे देशाच्या अर्थव्यवस्थेतलं महत्त्वाचं क्षेत्र असून लाखो लोकांची उपजीविका त्यावर अवलंबून असल्याचं सांगत संपूर्ण देशभर आता चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांचं चित्रीकरण पुन्हा सुरू करता येईल असं जावडेकर यांनी स्पष्ट केलं

मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध अनुभवांच्या आधारे ठरवण्यात आलेली सर्वसाधारण संचालन प्रक्रिया अर्थात स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जारी करण्यात आली आहे या दिशानिर्देशांचं पालन करून संपूर्ण देशभर आता चित्रीकरण पुन्हा सुरू करता येईल असं जावडेकर म्हणाले

हर्षवर्धन लस कोरोना विषाणूवरील लस यावर्षीच्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी काल सांगितलं

अन्य दोन लसींच्या चाचण्या सध्या पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात आहेत बिहार प्रयोगशाळा बिहार राज्यात आठ जिल्ह्यात कोरोना चाचणी तीव्र करण्यासाठी आर टी पी सी आर प्रयोगशाळा सुरू केल्या जातील अशी माहिती आरोग्यराज्यमंत्री अश्वनी कुमार चौबे यांनी दिली आहे बक्सर पूर्णिया मुंगेर आणि नालंदा या आठ जिल्ह्यांत या प्रयोगशाळेची स्थापना केली जाईल

तसेच मांस आणि मासे विक्रीची द्कानेसुद्धा सकाळी फक्त चार तास सुरू ठेवली जाणारआहेत बायडन शूभेच्छा अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन तसंच त्यांच्याच पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी अमेरिकेतील तसंच भारतातील हिंदू समुदायाला गणेशोत्सवानिमित्त शूभेच्छा दिल्या आहेत याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार